लोकसभप्र आज प्रश्नोतराच्या तासात एका प्रवणी प्रश्नाला उतर दप्राना तप्रबोलत होत स्थानिक प्रशासन योग्य वळ ठरवून स्थानबदद असल स्था राजकीय नप्यांची स्टका करब्र असं त्यांनी सांगितलं या नप्त्यांच्या कोठडीबाबत केंद्र सरकारचा कोणताही हस्तक्षप्र नाही असं त्यांनी स्पष्ट क्रां

छत्रपती शिवाजी महाराज यांचं जन्मस्थान असलक्ष्या शिवनधी किल्ल्यावर रोप वध ची सुविधा उपलब्ध करून दयावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रक्षच शिरुरच खासदार अमोल कोल्ह यांनी आज लोकसभप्र शून्य प्रहरात बोलताना कली भाजपाच खासदार सुजय विख पाटील यांनीही भारतमाला प्रकल्पांतर्गत अहमदनगर जिल्ह्यात सुरू असलक्ष्या रस्त्याच्या कामांना गती मिळावी यासाठी लष्कराकडून भू संपादनाची परवानगी मिळवून दयावी अशी मागणी कली शिवसद्व ब्लडाण्याच खासदार प्रताप जाधव यांनी ब्लडाणा जिल्ह्यात सुरू असल या रस्त्यांच्या कामांना गती दयावी आणि कामच्कार कंत्राटदारांना बदलावं अशी मागणी काली चंद्रप्रच खासदार बाळू धानोरकर यांनी चंद्रप्रमधल्या औष्णिक वीज निर्मिती उद्योगामुळ होत असलाम्या प्रद्धणाकड सदनाचं लक्ष वधालं या प्रकल्पाची उंची मानकान्सार वाढवली जावी अशी मागणीही त्यांनी कली

कांदयाची आयात करणाऱ्यांना यातून वगळण्यात आलं आह नवी मुंबई महानगरपालिकाच्या विविध विषय तसंच तदर्थ समित्यांच्या सभापतीपदासाठी आज एकृण दहा सभापतींची बिनविरोध निवड झाली रायगड जिल्हाधिकारी विजय सुर्यवंशी यांनी या निवडणूकीसाठी पिठासीन अधिकारी म्हणून काम पाहिलं

शव्वकऱ्यांनी कपाशीच्या मोठ्या उत्पादनाच्या अपक्षप्न न राहता डिसेंबर अखव हंगाम संपवावा असं आवाहन डॉ पंजाबराव दशामुख कृषी विद्यापीठानं कालं आह यंदा विदर्भाच्या काही भागात ग्लाबी बोंड अळीचा प्रादर्भाव आढळला

शासनाच्या योजनांसह अनेक सामाजिक विषयांवर एकपात्री प्रयोग उस्मानाबाद जिल्ह्यातल्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक पर्यटन स्थळांचं महत्व सांगणाऱ्या विविध कला प्रकारांचं सादरीकरण यावळी झालं